त्यावेळी ते बोलत होते गायमुख ते शिवाजी चौक वडाळा ते सीएसटी आणि कल्याण ते तळोजा या तीन मार्गांचा यात समावेश आहे अत्याध्निक मेट्रो भवनाचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं

देशभरात मेट्रोचं जाळं वाढवण्याचं काम गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त वेगाने झालं असं त्यांनी सांगितलं मेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत तयार झालेल्या मेट्रोच्या डब्याचं उदघाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं कांदिवलीजवळ बाणडोंगरी इथं नवीन मेट्रो स्थानकाचं उद्घाटनही मोदी यांनी केलं गणपती बाप्पा मोरया अशी मराठीतून साद घालत त्यांनी मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या विसर्जनाच्या वेळी जलप्रद्वषण करणारा कचरा समुद्रात टाकू नये तसंच जलस्रोत प्लॅस्टिक मुक्त करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं आगामी विधानसभा निवडण्कीसाठी देखील शिवसेना भाजपा युती कायम राहील असं शिवसेना अध्यक्ष उदधव ठाकरे म्हणाले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मंत्री पीय्ष गोयल रामदास आठवले खासदार अरविंद सावंत आणि इतर मान्यवर समारंभात उपस्थित होते प्रधानमंत्र्यांनी तत्पूर्वी विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघाला भेट देऊन त्यांनी तिथं प्रतिष्ठापना झालेल्या गणेशमुर्तीचं दर्शन घेतलं नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशा याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांचा नागपूर दौरा रदद करण्यात आला आहे प्ढच्या पाच वर्षांत साडे तीन लाख कोटी रुपये जल जीवन अभियानावर खर्च करून घरोघरी पेयजल पोहोचवणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं औरंगाबाद इथं औद्योगिक नगरी ऑरिक सिटी तसंच स्सज्ज ऑरिक सभागृहाचं त्यांनी आज उद्घाटन केलं त्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून उपस्थित महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते तसंच ऑरिक सिटीम्ळं औरंगाबाद शहर हे देशभरातल्या औद्योगिक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री पिय्ष गोयल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विधानसभाध्यक्ष हरिआऊ बागडे महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाची गॅसजोडणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आएशा रफिक शेख या लाभार्थी महिलेला प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली निर्धारित मुदत पूर्ण होण्याच्या सात महिने आधीच हा टप्पा गाठल्याबददल पंतप्रधानांनी लाभार्थी महिलांना श्भेच्छा दिल्या महिलांच्या नेतृत्वात राष्ट्र कल्याणाचा निर्धार सरकारनं केला असल्याचं सांगतानाच महिला बचत गट सदस्यांसाठी पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट आणि स्वयंसहायता बचत गटाच्या एका सदस्याला मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपये कर्जाचा विशेष लाभ देण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख करत यामुळे मराठवाड्यातला द्वष्काळ द्र होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महिला बचत गट प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तू तसंच वस्त्रांचं कौत्क केलं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील खरा पक्ष हा आमचाच रिपब्लिकन पक्ष आहे

बाबासाहेब आंबेडकरांचा इतर कोणताही पक्ष नाही असं आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं

स्वीप अर्थात मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत यास्वीप उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश ध्ळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी

ध्ळे शहरातील म्स्लिमबहल भागातील विविध नागरी समस्या आणि नगरोत्थान योजनेतील कामांमधून अल्पसंख्याक नगरसेवकांच्या प्रभागातील कामं वगळल्याच्या मुदयावर आज महापालिकेच्या महासभेत प्रचंड गोंधळ झाला सताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी समोरासमोर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गौरीबरोबर जाणाऱ्या गणपतींचं विसर्जन आज ठिकठिकाणी झालं सम्द्रकिनारी आणि नदया तलाव अशा विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांनी मिरवणुका काढ़न गौरी गणपतींचं विसर्जन केलं विविध महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्माल्य टाकण्याची चोख व्यवस्था केली होती तसंच कोणताही अन्चित प्रकार टाळण्यासाठी पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता कोल्हापूर जिल्हयात धरोधरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात आला पृढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज घरगृती गणेशमुर्ती आणि गौरींचं विसर्जन झालं राज्याच्या अनेक भागात आज दमदार पाऊस पडला कोल्हापूर जिल्हयात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून आजही पावसाचा जोर कायम राहिला शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे दूधगंगा कोयना आणि अलमट्टी धरणातून अजूनही मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे

सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस स्रुच असून भर पावसात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला

आज दुपारनंतर कृष्णा नदी पात्रातील पाणीपातळी कमी होणार असल्यामुळं लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असं स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे नदी प्लावरुन पाणी वाहिल्यानं गडचिरोली नागपूर महामार्ग बंद आहेत तसंच चौडम्प्ली नाल्यावरुन पाणी वाहन लागल्यानं आलापल्ली आष्ठी महामार्गदेखील बंद आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात आज पाऊस पडला नाही मात्र सर्वत्र ढगाळ वातावरण आहे सिंध्द्र्ग जिल्ह्यात आज सकाळपासून कोसळणा या पावसामूळं करुळ घाटात दरड कोसळली यामूळे घाटातली वाहतूक काही काळ बंद होती वैभववाडी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचा यांनी दरड हटवण्याचं काम सुरु केलं आहे आता या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातही आज दिवसभर म्सळधार पाऊस आहे ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे ठाण्यात घोडबंदर रोडवर ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचून वाहत्कीला अडथळे निर्माण होत आहेत भिवंडीत आज पडलेल्या पावसानं रस्त्यांवर पाणी साचलं आहे त्यामुळे वाहतूक अत्यंत कमी वेगाने सुरु आहे पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सूरु होती मात्र संध्याकाळी सर्वत्र अंधारुन आलं आणि जोरदार पावसाला स्रुवात झाली आहे मुंबई परिसरात आजही पावसाची संततधार स्रूच होती सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मुंबई शहरात शेहेचाळीस मिलीमीटर पश्चिम उपनगरांमध्ये सहासष्ट तर पूर्व उपनगरांत एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस झाला नवी मुंबईतही दिवसभर पाऊस सूरूच होता जिल्हा परिषदेच्या विविध विषयांवर यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये आरोग्य विभागांतर्गत केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचासुध्दा आढावा घेण्यात आला

उर्वरीत लोकांनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले

सांगली जिल्ह्यात मोक्का न्यायालय स्रू करायला राज्य सरकारनं मंज्री दिली आहे सांगली कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मोक्कांतर्गत ग्न्हे दाखल झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या खटल्यांची सुनावणी सध्या पृणे इथं केली जाते त्यामुळे संबंधितांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते ती टाळण्यासाठी सांगलीत मोक्का न्यायालय स्रू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत येत्या दोन दिवसांत कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ब याच ठिकणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा विभागानं दिला आहे